वाहतूक मंत्र्यांचं आश्वासन

विना संस्कार नहीं सहकार हे तत्व लक्ष्मणराव ज्ञामदार यांनी मानून प्रत्येकाला एकत्र आणण्यासाठी प्रयत्न केले ग्रामीण आणि शहरी भागाचा संतुलित विकास साधत असताना येणाऱ्या काळात रिफॉम परफॉर्म आणि ट्रान्सफॉर्मयामुळे सहकार चळवळ ही लोकचळवळ बनेल असा विधास उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी व्यक्त केला दिवंगत लक्ष्मणराव जामदार जन्मशताब्दी समारोहानिमित्त मुंबई विद्यापीठात आज विशेष व्याख्यानात ते मार्गदर्शन करत होते केंद्र सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकारी संस्थांनी सरकार आणि शेतकऱ्यांमध्ये दुवा म्हणून काम करावं असं आवाहन उपराष्ट्रपतींनी यांनी केलं सहकार क्षेत्राप्ढच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी या क्षेत्रात महिला आणि युवावर्गानही आपलं सक्रिय भरीव योगदान द्यायला हवं असं त्यांनी सांगितलं सहकार क्षेत्रात वाढणारी कर्जाची थकबाकी संसाधनाचा अपुरा वापर या गोष्टी सहकार क्षेत्राला मारक आहेत असंही उपराष्ट्रपतींनी यावेळी नमूद केलं राज्यपाल चे विद्यासागर राव विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे शिक्षणमंत्री विनोद तावडे लक्ष्मण त्रामदार यांचे बंधू आणि परिवार सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्योतिंद्र मेहता सहकार भारतीचे राष्ट्रीय सचिव डॉ उदय जोशी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा सुहास पेडणेकर प्र कुलगुरु रवींद्र कुलकर्णी आदी उपस्थित होते उपराष्ट्रपती व्यंकय्या नायड् यांचं आज मुंबई भेटीसाठी छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर हवाई दलाच्या खास विमानाने आगमन झालं राज्यपाल चे विद्यासागर राव तसेच शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पृष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केलं सहकारी संस्थांनी तयार केलेल्या शेतीआधारित उत्पादनांचं ब्रॉन्डिंग पॅकेजिंग आणि मार्केटिंग करण्यासाठी राज्यानं महाफार्म ब्रॅण्ड तयार केला आहे या ब्रॅण्डचा प्रारंभ पंजाबमध्येही करण्यात आला आहे अशी माहिती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी आज मुंबईत दिली यामध्ये सेंद्रिय गूळ हळद काजू अशी राज्यातल्या वेगवेगळया जिल्ह्यांच वैशिष्टपूर्ण उत्पादनं आहेत

पंजाब आणि महाराष्ट्रातल्या शेत माल तसंच प्रक्रियाय्क्त पदार्थाच्या विक्रीची व्यवस्था निर्माण झाली तर दोन्ही राज्यातल्या शेतमालाला चांगला दर मिळू शकेल असं देशमुख यांनी सांगितलं भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा टोल ऑपरेट ट्रान्सफर उपक्रम गुंतवणूकदारांसाठी सुवर्णसंधी असल्याचं केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे प्राधिकरणानं आज मुंबईत आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते रस्तेबांधणीत पुढाकार घेणा या खाजगी गुंतवणूकदारांना सरकार आवश्यक ती सर्व मदत करेल असं त्यांनी सांगितलं टोल वसुलीसाठी रस्ते वाहतूक मंत्रालय सर्वोत्तम तंत्रज्ञानाची निवड करत असल्याचं गडकरी यांनी यावेळी सांगितलं रस्ते सुरक्षा आणि रस्त्यांची देखभाल महत्त्वाची असल्याचं ते म्हणाले

जागतिक बाजारपेठेत आणि स्थानिक जवाहि यांकडून मागणीत वाढ झाल्यानं सोन्याचे भाव आज साडेतीनशे रुपयांनी वधारले

औद्योगिक आस्थापनांकडून मागणी वाढल्यानं चांदीचे भावही साडेचारशे रुपयांनी वाढले

हिंगोली जिल्ह्यातल्या कळमोली तालुक्यातल्या पेटवडगाव शिल्या रहिवासी राघोजी मुकाडे यांना केंद्रसरकारच्या सौभाग्य योजनेचा लाभा झाला आहे

आयोगाचे अध्यक्ष निवृत्त न्यायाधीश एन

गायकवाड यांनी मुख्य सचिव डी

जैन यांच्याकडे मंत्रालयात हा अहवाल सुपूर्द केला मराठा समाजाच्या आर्थिक शैक्षणिक समाजिक स्थितीचा आढावा या अहवालात घेतला आहे या अहवालाचा अभ्यास करुन यापुढची कार्यवाही केली जाईल असं जैन यांनी बातमीदारांना सांगितलं मराठा आरक्षणाच्या मुद्यावर सरकारनं नेमलेल्या मागासवर्गीय आयोगानं आपला अहवाल सादर केला असून येत्या पंधरा दिवसात मराठा समाजाला आरक्षण देऊ असं आधासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे अहमदनगर जिल्ह्यातल्या शनिशिंगणापूर क्रें आज शेतकरी वारकरी महासंमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते मराठा समाजाला आरक्षण देताना विर समाजाच्या आरक्षणाला मात्र धक्का लागणार नाही असंही त्यांनी स्पष्ट केलं

आपल्या आधीच्या पिढीचा चांगला वारसा पुढे नेणं ही एक उच्च भारतीय परंपरा असून जमनालाल बजाज आणि त्यांची पत्नी जानकी देवी यांच्या समाजकार्य आणि राष्ट्रभक्तीचा वारसा बजाज कुटुंबीय पुढे नेत असल्याचा आनंद वाटत आहे असं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांनी केलं जमनालाल बजाज फाऊंडेशनच्या वतीनं आयोजित पुरस्कार वितरण समारंभात ते आज मुंबईत बोलत होते यावेळी अध्यक्ष म्हणून राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्यासह शिक्षणमंत्री विनोद तावडे जमनालाल बजाज विक्षस्त मंडळाचे अध्यक्ष राहल बजाज आणि त्रिर मान्यवर उपस्थित होते गेली चाळीस वर्ष विविध क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांचा बजाज फाउंडेशन प्रस्कारानं गौरव करत असून ही अभिनंदनीय बाब आहे असही ते म्हणाले रचनात्मक कार्यात अव्दितीय कामगिरीचा प्रस्कार उत्तराखंडचे धूम सिंह नेगी यांनी प्रदान करण्यात आला तसेच ग्रामीण विकासासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा पुरस्कार गुजरातच्या श्रीमती रुपल देसाई आणि राजेंद्र देसाई यांना देण्यात आला महिला आणि मुलांच्या विकासासाठीचा पुरस्कार राजस्थानच्या श्रीमती प्रसन्न भंडारी यांना तर परदेशात गांधीजींच्या तत्वांच्या प्रसारासाठीचा प्रस्कार अमेरिकेचे डॉ क्लेबोर्न कार्सन यांना प्रदान करण्यात आला विड्याच्या अर्थात खायच्या पानावरचे डाग घालवण्यासाठी पर्यावरणप्रक आणि वाजवी दरात उपाय शोध्न काढल्याबद्दल मुंबईतल्या रामनारायण रुईय्या महाविद्यालयातल्या आठ मुलींना अमेरिकेच्या प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळाला आहे

राज्यात येत्या दोन दिवसात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे